नंदूरबार जिल्ह्यात बर्डफ्लूचा प्रसार जारी पंतप्रधान शेतमाल प्रक्रिया उद्योग सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच स्टार्ट अप्स हे भविष्यात आत्मनिर्भर भारत योजनेला चालना देणारे प्रमुख घटक असतील असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं वित्तीय सेवा क्षेत्रात अर्थसंकल्पातील तरतूदींची अंमलबजावणी या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते पारदर्शकता आणि विश्वास हा आर्थिक क्षेत्राचा पाया आहे आर्थिक क्षेत्राबाबतीत सरकारचा दृष्टीकोन एकदम स्पष्ट आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सत्ताकाळात बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीयक्षेत्रात खूप पारदर्शकता आली आहे विश्वासार्हता निर्माण झाली आहे असं मोदी म्हणाले आर्थिक क्षेत्रातली छुप्या व्यवहारांची पद्धत मोडीत काढण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या त्यासाठी थकित कर्जांची माहिती देणं बँकांना बंधनकारक करण्यात आल्याचं सांगून अर्थ संकल्पातील महत्त्वाच्या तरतूदींची माहिती पंतप्रधानांनी दिली

जावडेकर समाजमाध्यमं ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि डिजिटल माध्यमांसाठीच्या नव्या मार्गदर्शक सूचनामाध्यमाच्या सर्व क्षेत्रांमध्ये एकसमानता आणतील असं मत केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल व्यक्त केलं माध्यमांतर्गत मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांची नैतिक मूल्यं याबाबत जारी केलेल्या सूचनांविषयी जावडेकर बोलत होते यामुळे समाज माध्यम वापरकर्त्यांचं सक्षमीकरण होईल आणि प्रथमच त्यांच्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध होईल असं जावडेकर म्हणाले जीएसटी वस्तू आणि सेवा कर प्रणालीतील किचकट तरतूदींच्या निषेधार्थ विविध व्यापारी संघटनांनी काल देशव्यापी संपाची हाक दिली होती दि प्ना मर्चंट चेंबर्ससह जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटना किरकोळ विक्रेते संघटना तसंच वाहतूकदार संघटना यात सहभागी झाल्या होत्या परिणामी पूणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील गुळ आणि भुसार बाजारातील लिलाव बंद होते ई कॉमर्स कंपन्यांचाच फायदा होत असून सामान्य व्यापारी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत असं या संघटनांचं म्हणणं आहे अशाच पद्धतीने राज्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आल्याच्या बातम्या आमच्या वार्ताहरांनी कळवल्या आहेत बांब आग चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली इथं टाटा ट्रस्टच्या सहाय्यानं बांबूपासून साकारण्यात येत असलेल्या अत्यंत सुबक आणि देखण्या इमारतीला गुरूवारी दुपारी आग लागून आतापर्यंत झालेलं बांधकाम नष्ट झालं

या प्रकल्पातून रोजगार मिळण्याची स्थानिक तरुणांना मोठी अपेक्षा होती या इमारतीला आग कशामुळे लागली आणि त्यासाठी सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या होत्या याकरीता तात्काळ चौकशी करण्याचे आदेश मदत पुनर्वसन तथा जिल्ह्याचे संपर्कमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत तर द्सरीकडे ही आग घातपाताचा प्रकार आहे का ते शोधण्यासाठी तिचा तपास तातडीने सीआयडीकडे देण्यात यावा अशी मागणी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे नद्या इंट्रो पुणे महापालिकेतर्फे मुळा मुठा नद्यांचं प्रद्षण थांबवण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी जायका प्रकल्पाचं काम सर्व जागा ताब्यात आल्याशिवाय करता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे तसे निर्देश केंद्र सरकारच्या जलशक्ति मंत्रालयाने महापालिकेला दिले आहेत ऐकुया या विषयाची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट प्रणे शहरातून वाहणाऱ्या म्रळा म्रठा नद्यांचे प्नरुज्जीवन करण्यासाठी महापालिकेकड्न केंद्र शासनाच्या माध्यमातून जपानमधील जायका कंपनीच्या अनुदानातून नदी संवर्धन प्रकल्प राबवण्यात येणार आहे

या योजनेअंतर्गत शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अकरा ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहेत मात्र या अकरा ठिकाणांपैकी पाच ठिकाणच्या जागा अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत महापालिका प्रशासनाने मात्र या प्रकल्पाच्या निविदा मागवण्यासाठी पूर्वगणनपत्र तयार केलं असून त्याला प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे मात्र जलशक्ती मंत्रालयानं महापालिकेला पत्र पाठवून प्रकल्पासाठीच्या जागा ताब्यात आल्याशिवाय निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊ नये अशा सूचना दिल्या आहेत

शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे

ऐक्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महात्सवाचं आयोजन केलं जातं

यंदा चित्रपटगृहांबरोबरच ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून देखील महोत्सव रसिकांपर्यंत पोहोचणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही फक्त तारखा बदलण्यात आल्या आहेत

आले शेती इंट्रो वर्धा जिल्ह्यातील देवळी तालूक्याच्या टाकळी चणाजी या लहानशा खेड्यातील अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या भावंडांनी पारंपरिक शेतीला आधूनिकतेची जोड देत आल्याची यशस्वी शेती करुन दाखवली आहे

गेल्या दोन वर्षात हवामान बदलांमुळे या पिकांवर गदा आली आहे अशातच कोरोनाच्या प्रकोपात कवडीमोल भावात शेतमाल विकावा लागल्याने लावलेला खर्चही निघाला नाही अशा पार्श्वभूमीवर पारंपरिक शेतीला आध्निकतेची जोड देत वर्धा जिल्ह्यातील भावंडांनी तीन एकरात आलं पिकवलं

पण नोकरीच्या मागे लागण्याऐवजी वडिलोपार्जित साडेआठ एकर शेतीत प्रयोग केले इंटरनेटच्या माध्यमातून विविध पिकांची माहिती घेत गेल्यावर्षी तीन एकरामध्ये आल्याची लागवड केली

या दोन्ही भावंडाचा हा अभिनव प्रयोग इतरही युवा शेतकऱ्यांसाठी आता प्रेरणादायी ठरत आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वर्ध्याह्न आनंद इंगोले यांच्यासह सुरेखा जोशी पुणे

अफूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे

सोलापूर विजयपूर महामार्गावर एकाच वेळी पाच ठिकाणी हे काम करण्यात आले

बँक सभा सांगली अर्बन बँकेच्या वार्षिक सर्व साधारण सभेत कोरोनासंबंधी नियमाप्रमाणे किमान संख्येत सभासदांना प्रवेश न देताच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाने काल सभा गूंडाळली

सांगलीच्या बातमीदारानं कळवलं आहे या बँकेच्या सध्याच्या कारभारावर रिझर्व्ह बँकेनं देखील ताशेरे ओढले आहेत

या योजनेंतर्गत केंद्र सरकारने वाशिम जिल्ह्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन या बाबीखाली सोयाबीन या पिकास मंजुरी दिली आहे

बर्ड फ्ल् नंद्रबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील बर्ड फ्लूचा प्राद्र्भाव थांबण्याचं नाव नाही

या एकट्या केंद्रामध्ये अडीच लाख कोंबड्या तर तीस लाखांहून अधिक अंडी आहेत नवाप्रमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर आत्तापर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने जवळपास सहा लाखांहून अधिक कोंबड्यांवर कलिंग प्रक्रिया पूर्ण झाली असून पंचवीस लाखाह्न अधिक अंडी नष्ट करण्यात आली आहेत मोठ्या केंद्रातील अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर नवाप्रमध्ये थांबवण्यात आलेली कलिंग प्रक्रिया कालपासून पून्हा सुरू करण्यात आली

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं